सकाळी ग्जरात मध्ये अहमदाबाद इथल्या झायड्स बायोटीक पार्कला आणि त्यानंतर हैदराबाद इथल्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला त्यांनी भेट दिली त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी प्ण्यातल्या सीरम इन्स्टीट्य्टला भेट देऊन कोविशील्ड या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतला तिथले संशोधक आणि अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चाही केली त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले

कोरोनाला प्रतिबंध करणारी लस प्ढच्या महिन्यात येऊ शकते अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे लातूरच्या स्वामी रामानंदतिर्थ व्याख्यानमालेच्या वतीनं कोरोनासंदर्भात आज आयोजित केलेल्या फेसब्क संवादात सहभागी झाल्या होत्या प्ढच्या वर्षी मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान लस म्बलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली लस येत नाही तोपर्यंत मास्क लावणं हाथ ध्णं आणि परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशम्ख द व्हॅकसिन्स अलाएन्स संस्थेच्या इॉ रंजना क्मार हे देखील या फेसब्क संवादात सहभागी झाले होते पर्यावरणाचे अभ्यासक आणि पत्रकार अत्ल देउळगावकर यांनी फेसब्क संवादाचं संयोजन केलं मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भाजपानं आज मुंबईत ठाकरे सरकारची काळी पत्रिका या प्स्तिकेचं प्रकाशन केलं त्यावेळी फडनवीस बोलत होते आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे स्निश्चित केलं होतं असं त्यांनी नमूद केलं धान उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे असं ते म्हणाले

त्याअंतर्गत नागप्रात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते

पण ते पाळलं नाही उलट कोरोनाच्या संकटात विजेचे दर वाढवले विदर्भ विकास मंडळाची म्दत संपली पण अजून कार्यकाळ वाढीचा निर्णय घेतला नाही गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पाय सुद्धा ठेवला नाही अशी टीका म्नगंटीवार यांनी केली

ते आज भंडाऱ्यात बातमीदारांशी बोलत होते राज्यातल्या शेतकरी गरीब आणि सामान्य घटकाला दिलासा देण्याचं धोरण महाविकास आघाडीचं सरकार याप्ढेही कायम ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असून कर्जम्क्ति बोनस ही दिला आहे असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे राज्यातल्या महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ते बोलत होते मात्र कोरोनामुळे औद्योगिक धोरणात पाहिजे तेवढी प्रगति करता न आल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहेकोरोना मुक्त महाराष्ट्र झाल्या नंतर महाविकास आघाडी सरकार आपली वचन पूर्ती नक्की करेल अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी फ्ले यांना आज आंदराजली अर्पण केली महिला आणि तळागाळातल्या लोकांच्या हक्कांसाठी महात्मा फ्ले यांना संघर्ष करावा लागला असं गडकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

त्यांनी समाजात शिक्षणाचं महत्व अधोरेखित करून वंचितांचं सबलीकरण केलं अशा शब्दात अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आंदराजली वाहिली आहे गृहमंत्री अनिल देशम्ख यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं आहे औरंगाबाद इथल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पृतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं

पालघर जिल्ह्याधिकारी कार्यालयात झालेल्या वनहक्क समितीच्या बैठकीत या वनपट्ट्यांना मंज्री मिळाली

पंजाब हरयाणा गुजरात महाराष्ट्रासह सर्व तांदूळ उत्पादक राज्यांमधे ही खरेदी स्रळीत चालू असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे

श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात ह्तात्मा झालेले जळगावच्या चाळीसगाव ताल्क्यातल्या पिंपळगाव इथले शहीद जवान यश दिगंबर देशम्ख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या जनसमुदायानं साश्र् नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला यावेळी पालकमंत्री ग्लाबराव पाटील कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भूसे यांनी त्यांच्या पार्थिवावर प्ष्पचक्र अर्पण करुन त्याला मानवंदना दिली

कोरानाम्क्त झाल्या नंतर प्रकृती खालावल्याम्ळे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार भारत भालके यांचं काल निधन झालं आज सायंकाळी त्यांच्यावर पंढरपूर जिल्ह्यातल्या सरकोली या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

भालके यांचे प्त्र भगिरथ यांनी त्यांना मुखाग्नि दिला साश्र्नयनांनी आमदार भालके यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आ प्रशांत परिचारक आ संजयमामा शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय विक्रमवीर आशियातली सर्वोत्कृष्ट भारतीय धावपट् ललिता बाबर यांची माणगावच्या प्रभारी तहसिलदार म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातल्या मोही इथल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललिता बाबर यांना शालेय जीवनापासूनच मैदानी खेळांची आवड होती त्यांनी ताल्का जिल्हा स्तरावर सातत्यपूर्ण यश मिळविलं होते त्यांना विविध प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे

द्सरीकडे साठवण्कीत बराच खराब झालेल्या कांद्याच्या दरात स्रू असलेली घसरण आज थांबली

नव्या लाल कांदयाची आवक वाढली तर उन्हाळ कांदयाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे

वाढीव मूदतीपर्यंत लाभधारकांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात कोणताही खंड पडणार नसल्याचं ई पी एफ ओ नं सांगितलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परभणीतला इयता सहावीचा विद्यार्थी अजय डाके याला पत्र लिहन त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

उद्धव ठाकरे यांची भाषा अशोभनीय आहे या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या टीकेतून विरोधकांची असहाय्य मानसिकता दिसत असल्याचं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे उदधव ठाकरे रोखठोक बोलतात पण त्यातही संस्कार दिसून येतात असं त्या म्हणल्या मात्र कधी महिला तर कधी पत्रकारांचा वापर करून मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचा एकेरी भाषेत अपमान केला त्याबददल त्यांना काहीही वाटत नाहीअशी टीकाही निलम गोऱ्हे यांनी केली आहे कंगना राणावत प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करायच्या हेतून आपण बृहन्म्ंबई महानगरपालिकेच्या विधी गटासोबत बैठक घेणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे त्या काल न्यायालयाच्या निर्णयानंतर वार्ताहरांशी बोलत होत्या आपल्या नियमान्सार पालिकेनं कारवाई केल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली म्ंबईत भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आहेत त्यापैकी बिहार येथून आणलेल्या लक्ष्मी हत्तीणीचे नुकतंच निधन झालं लक्ष्मीचं वय झाल्याम्ळे तिचा मृत्यू झाल्याचं प्राणीसंग्रहालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं लक्ष्मीला प्राणीसंग्रहालय परिसरात दफन केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापुर तालुक्याच्या काही भागात आज पावसाच्या हलक्या सरी बरसल्या त्यामूळे या परिसरात थंडीचा जोर वाढला आहे सांगली शहरासह आसपासच्या परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून त्रळक पाऊसही झाला वातावरणात अचानक बदल झाल्यानं शहरात गारठा पसरला आहे लात्र जिल्ह्यातही आज अनेक ठिकाणी पावसाची भ्रभर स्रु असल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आहे